प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौ यावर जाणार आहेत ते रियाझ ॐ गुंतवणूक विषयक परिषदेत आपले विचार मांडतील या भेटीत प्रधानमंत्री मोदी सौदीचे राजे सलमान बीन अब्दुलअजीज अल सौद यांच्यासोबत द्विपक्षीय तर युवराज मोहम्मद बीन सलमान यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तररावरची चर्चा करणार आहेत युवराज सलमान यांनी मोदी यांच्यासाठी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतील मोदी यांची सौदी अरेबियाची ही दुसरी भेट आहे या भेटीत दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीनं अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे या भेटीदरम्यान महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यालगतच्या समुद्र किनाऱ्यावर प्रस्तावित असलेल्या महत्वाकांक्षी तेलशुद्दीकरण प्रकल्पाला तसंच भारतातल्या पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पामध्ये सोदी अरेबियाच्या प्रस्तावित गुंतवणूकीला अंतिम स्वरूप दिलं जाईल अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातल्या आर्थिक संबंधविषयक विभागाचे सचिव टी

कृष्णमुर्ती यांनी दिली आहे जम्मू कश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील तैनात असणाऱ्या भारतीय जवानांसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल केली दिवाळी साजरी यावेळी बोलताना प्रधानमंत्र्यांनी भारतीय संरक्षण दलांची प्रशंसा केली संरक्षण दलांच्या ताकदीवरच अशक्य वाटणारे निर्णय केंद्र सरकारनं घेतले आहेत असं ते म्हणाले राष्ट्रीय सुरक्षेसाठी लष्कराचं साहस आणि धैर्य महत्वाचं असून देशातल्या नागरिकांना उत्कृष्ट सेवा देत असल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी संरक्षण दलांचे आभार मानले नवी दिल्लीतल्या युद्धस्मारकाला नागरिक मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून निवडून आलेले युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा यांच्यासह भाजपा बंडखोर मीरा भाईदर मधून निवडून आलेल्या गीता जैन आणि बार्शीमधून निवडून आलेले राजेंद्र राऊत या दोन अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे स्वी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पाठिंब्याचं पत्र पाठवलं तर गीता जैन यांनीं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला गीता जैन यांनी भाजपातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती भाजपनं त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली होती तर शिवसेनेच्या दिलीप सोपल यांच्याविरोधात राऊत निवडून आले आहेत नवी दिल्लीत काल फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेनं धोक्याची पातळी गाठली सर्वोच्च न्यायालयानं फटाके फोडण्यासाठी दिलेल्या मयदिचं अनेक ठिकाणी उल्लंघन झाल्याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला

अरबी समुद्रात निर्माण झालेलं कयार चक्रीवादळाचं रूपांतर तीव्र चक्रीवादळात झालं आहे हे वादळ पश्चिम किनारपट्टीपासून पुढे सरकलं आहे

गोव्याला या वादळाचा फटका बसला

तसंच येत्या चार दिवसात पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता हवामान विभागानं सतर्क राहण्याचा शिवारा दिला आहे यामुळे महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकमधल्या किनारपट्टी भागात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते या काळात समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा शिवारा हवामान विभागानं दिला आहे जम्मू कश्मीरमध्ये येणाऱ्या विभागीय शिक्षण मंडळाच्या शालांत परिक्षा सुलभतेने पार पडाव्यात यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना जम्मू कश्मीरचे विभागीय आयुक्त बशीर अहमद खान यांनी सर्व उपविभागीय आयुक्तांना दिल्या आहेत उपविभागीय आयुक्त उद्यापासून सुरू होणाऱ्या बोर्डाच्या परिक्षा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणार आहेत लडाखला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर विविध विभागांनी लडाखमधे अनेक विकासकामावर लक्ष केंद्रीत केलं आहे

केंद्रीय दक्षता आयोगाच्या वतीनं आजपासून दोन नोव्हेम्बरपर्यंत दक्षता जागरूकता सप्ताह आयोजित केला आहे लोकांच्या भागीदारीतून सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा वाढीस लागण्याच्या उद्देशानं या सप्ताहाचं आयोजन केलं आहे एकात्मता जगण्याचा मार्ग ही या सप्ताहाची संकल्पना आहे यामुळे समाजातल्या सर्व घटकांमध्ये विशेषतः युवकांना नैतिक आचरण कसं असावं यासंदर्भात माहिती मिळेल आणि प्रामाणिक भेदभाव रहित आणि भ्रष्टाचारमुक समाज निर्माण होईल असा विधास दक्षता आयोगानं व्यक्त केला आहे केंद्र सरकारची सगळी मंत्रालयं आणि संस्थांनी आपापल्या ठिकाणी दक्षता सप्ताहादरम्यान जागृकता उपक्रम राबवावे असं आवाहन आयोगानं केलं आहे

या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कावडीया या ठिकाणच्या स्टच्यु ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याच्या ठिकाणी त्यांना आदराजली वाहणार आहेत गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दिल्लीतल्या ध्यानचंद नश्मिल स्टेडियम पासून निघणाऱ्या एकता दौडला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या काल प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमातूनही लोकांना या एकता दौडमध्ये भाग घेण्याचं आवाहन केलं आहे बेस्तु वरसनं गुजराती नववर्षाला आजपासून सुरुवात होत आहे गुजराती समुदायाकडून जगभर आज बेस्तु वरस साजरं केलं जात आहे गुजराती दिनदर्शिकेप्रमाणे विक्रम संवत नुसार कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून गुजराती नववर्ष सुरु होतं परस्परांच्या चुकांना माफी देऊन अत्यंत उत्साहात गुजराती समुदाय नववर्षाचं स्वागत करतो अजॅन्टिनामध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात डाव्या पक्षाचे उमेदवार अलबर्टो फर्नांडिज यांनी विजय मिळवला आहे यामुळे विद्यमान राष्ट्रपती मॉरिसियो मैक्री यांचा संकटांनी घेरलेला शासनकाळ समाप्त झाला आहे

त्यांच्या या विजयामुळे माजी राष्ट्रपती ख्रिस्तिना किरचेर पुन्हा राजकारणात सक्रिय होऊन त्या उपराष्ट्रपती होतील